पाच रुपयातल्या शिवभोजनावर राज्य मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब पूण्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रात आता आणखी कडक संचारबंदी लागू आणि

असं काल प्रसिद्ध झालेली आकडेवारी सांगते

प्रत्यक्षात या पद्धतीनं शिवभोजनाची व्यवस्था सुरूही झाली आहे कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मजुर स्थलांतरीत बेघर तसंच बाहेरगावचे विद्यार्थी आणि इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना प्राद्भावामुळे होत असलेला संसर्ग आर्फियात आणण्यासाठी राज्यात तातडीनं विविध उपाययोजना अधिसुचना आणि आदेश काढण्यात आले या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता काल घेण्यात आली मंत्रिपरिषदेची ही बैठक द्रकश्राव्य परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आली

यासंदर्भात विभागीय आयुर्कांनी संध्याकाळी हे निवेदन जारी केलं

केंद्र सरकार यावर विचार करत असल्याची माहिती नवी दिल्लीतल्या सरकारी सूत्रांनी दिली आहे रिझर्व्ह बँक कोरोना विषाणू संसर्गाच्या संक मुळे राज्य सरकारांची आर्थिक स्थिती खालावली आहे

सर्व राज्यांमधील वक्फ बोर्डांनीही अशाच प्रकारचं आवाहन लोकांना करावं असे आदेश त्यांनी दिले आहेत आज हनूमान जयंतीही घरातच साजरी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केलं आहे तबलिगी गन्हे तबलिगी मरकज कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुंबईतल्या दीडशे जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मुंबई महापालिकेनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली

या लोकांनी स्वतःच पूढे येऊन सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे आरोग्य दिन कोरोनाच्या जागतिक संकाच्या पार्वभूमीवर कालच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व सेवाव्रतीना अभिवादन केलं आहे

या निमित्ताने सर्वांच्या निरोगी आरोग्याची प्रार्थना त्यांनी केली आहे डॉक्टर्म परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांचं संपूर्ण राष्ट्र आभार मानत आहे अशा शब्दांत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वी उद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या सर्वांना लोक घरात राहून मदत करू शकतात असंही जावडेकर यांनी म्हा कें आहे

यावर लष्कराच्या शस्त्रास्त्रं निर्मिती विभागानं एक उपाय शोधला आहे जाणून घेऊया त्याविषयी अधिक माहिती विलगीकरणासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा असलेला दोन खाटा सामावू शकणारा आणि मुख्य म्हणजे कुठेही उभारता येण्यासारखा तंबू या विभागानं तयार केला आहे फक्त चार पाच दिवसांच्या संशोधनातून जलरोधक कापड स्टील आणि ऍल्युमिनिअमच्या संयुगापासून त्यांनी हा किफायतशीर तंबू तयार केला आहे रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षांना अतिरिक्त सुविधा पुरवण्यासाठी कमी वेळात उभारता येणाऱ्या या तंबुंचा चांगला उपयोग होऊ शकतो युद्धाच्या वेळी लष्कराला शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा पुरवणं हे ऑर्डनन्स कारखान्याचं मुख्य काम आहे

आकाशवाणीबातम्यांसाठी पुण्याहून सुरेखाजोशी पंढरपर सोलापर संचार बंदी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाच्या साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी विड्डल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आणि भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर आणि शिवसेनेच्या को ब्रातून मंदिर समितीचे सदस्य झालेले संभाजी शिंदे यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरोना विषाणूचा संसर्ग फैलवण्याचा धोका आहे याची जाणीव असतानासुद्धा या दोघांनीही श्री विठ्ठल रुक्मिणीची चैत्री एकादशीला सपत्निक प्रजाअर्चा केली म्हणून या सर्वाविरुद्ध भारतीय दंडविधान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलमंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स बिल बालाजी कदम यांनी पंढरपूर तालूका पोलीस ठाण्यात दिली आहे आता राज्यातल्या कोरोना संघर्षाच्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांचा धांडोळा

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थींना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रति सदस्य पाच किलो मोफत तांदूळ वितरण रास्तभाव दुकानांमधून सोमवारपासून सुरू करण्यात आलं आहे जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी राज्यातील बहतांश जिल्ह्यात जवळपास सर्वच बँकांसमोर लाभार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली

प्रतिबंधात्मक आदेशांना न ज्मानणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यात पोलीसांना मदत व्हावी म्हणून एसआरपीचे तीन प्लाटून परभणीत दाखल झाले आहेत या तिन्ही पलटणी नानलपेठ नवामोंढा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत राहतील

संपर्क मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मजुरांना हवी ती मदत देण्याची विनंती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे चंद्रपुर जिल्ह्यातील संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यानं रोजच्या वापरातील काही वस्तूंची दुकानं आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला कोरोना टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून शाळेतील शिल्लक पोषण आहार या गरजूंना द्या अशी विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या कडे केली आहेत

प्ण्यात सह्याद्री रुग्णालयाचे विधस्त डॉ

क्रिएटिव्ह फौंडेशन च्या माध्यमातून स्वच्छ च्या सेवकांसाठी काल या सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं ब्लडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यातही एक रुग्ण पॉझीटीव्ह आल्यामुळे या तालुक्यातही आता क्लस्टर प्लॅन लागू करावा लागणार आहे त्या अनुषंगानं प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सतर्क झाली आहे

अकोला जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याची माहिती काल अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली

सिंधुद्र्ग जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार सिंधुद्र्गनगरी इथल्या शासकीय मुख्यालयातल्या कर्मचाऱ्यांसाठी कालपासून कणकवली आणि सावंतवाडी आगारातून एस टी बसेस स्रू करण्यात आल्या आहेत परभणी शहरातील कारेगांव रस्त्यावरील सहारा कॉलनीतील गरजू नागरिकांना सोमवारी बालाजी मंदिर सेवा समितीच्यावतीने अन्न धान्याचे वाटप तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते करण्यात आले सोनपेठ तालुक्यात अडकलेल्या शंभराहन अधिक परप्रांतीय मज्रांना गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या प्रयत्नामुळे पधरा दिवस पुरेल एवढ अन्नधान्य उपलब्ध झाले आहे त्यामुळे या मजूराना दिलासा मिळाला आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळचा चहावाला कोरोना सकारात्मक असल्याचं आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर तैनात असलेल्या पोलिसांची कोरोना चाचणी घेण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं

काल मंदिरात धार्मिक विधी नित्य नेमानं करण्यात आले

पौर्णिमेनिमित्त सांयकाळी सात वाजता अभिषेक करून सुवर्ण अंलकार घालून पुजा केली जाते रात्री उशिरा मंदिर परिसरात छबिना काढला जातो देवीचे मुख्य मंहत तुकोजी बुवा उपरणात जोगवा मागून चैत्री पोर्णिमा सांगता होणार आहे जोतिवा महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जोतिबाचीही काल चैत्र यात्रा होती पण सध्याच्या संचारबंदीमुळे तीही स्थगित करण्यात आली ळेबंदीमुळे काल जोतिबा डोंगर पूर्णपणे निर्मनुष्य होता निवडक श्री पूजकांनी श्री जोतिबाची चैत्र यात्रेनिमित्त दरबारी थानितली बैठी पूजा बांधली कोल्हापुर जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं जोतिबा डोंगर परिसरात संचलन करण्यात आलं

यापूर्वी अठराशे नव्याण्णव मध्ये प्लेगच्या साथीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जोतिबाची चेत्र यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता

कोरोनामुळं लागू झालेल्या देशव्यापी उळेबंदीचा परिणाम सुरुवातीच्या काळात साखर निर्यातीची कागदपत्रं बनवणं आणि अन्य काही कामांवर झाला पण नंतर केंद्र सरकारनं काही महत्वपूर्ण पावलं उचलल्यानंतर सारं काही सुरळीत झालं असल्याचं विठ्ठलानी यांनी सांगितलं

अंत्यसंस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथला रहिवासी आणि भारतीय लष्करात कार्यरत असणारा जवान मनोज भीमराव पार्शिल यांचं रविवारी पंजाबमध्ये अपघाती निधन झालं त्यांचं पार्शिव विशेष विमानानं कोल्हापुरात आल्यानंतर त्याच्यावर कोडोली इथं पूर्णपणे शासकीय आणि आणि लष्करी इतमामानं शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पार्शिल यांनी शहीद जवान मनोज पार्शिल यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं आणि शासनाच्या वतीने आदरांजली वाहिली हवामान् विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला आज विदर्भात असाच पाऊस अपेक्षित आहे इतरत्र हवामान कोरड राहील

तोपर्यंत तुम्ही घरीच राहा निरोगी राहा आणि ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार